नागप्रात कोरोंनाचा नवीन रुग्ण नाही दिल्लीतील मरकजमध्ये सहभागी झालेल्या राज्यातील नागरिकांपर्यंत प्रशासन पोहचले असून त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येत आहे याशिवाय राज्यात घोषित लॉकडाऊनची पुरेपूर अंमलबजावणी करण्यात येईल असे म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सांगितले सर्व धर्माच्या प्रम्ख ग्रू व धार्मिक नेत्यांना विनंती करून कोणत्याही परिस्थितीत गर्दी होणार नाही तसेच सामाजिक अंतर पाळले जाईल असे आवाहन करणे खूप गरजेचे आहे या म्ख्यमंत्र्यांच्या सूचनेचा उल्लेख करून पंतप्रधानांनी सर्व म्ख्यमंत्र्यांना आपापल्या राज्यातील धार्मिक ग्रूंशी तातडीने संवाद साधून तळागाळापर्यंत आवाहन करावे असे सांगितले लॉकडाऊनच्या काळात नागरिकांचे मानसिक स्वास्थ्य चांगले असण्यासंदर्भात म्ख्यमंत्री या कॉन्फरन्समध्ये बोलले होते त्यालाही पंतप्रधानांनी अधोरेखित केले लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर राज्य सरकारांनी कशी परिस्थिती ठेवावी याविषयीही म्ख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन मागितले

दिल्लीतल्या मरकजम्ळे कोरोनाच्या चिंतेत वाढ झाली महाराष्ट्रात कोणत्याही जाती धर्माचे सण उत्सव मेळावे होणार नाही याची खबरदारी घ्या प्रसंगी मी स्वत त्यांच्या आयोजकांशी बोलेल पण कोरोनाचे संकट जाऊस्तोवर कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही निमित्ताने गर्दी होणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्या असे मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी आज सांगितले

खोटया बातम्यांचा प्रसार थांबवण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याच्या सुचना केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत केंद्रशासन या कामासाठी एक वेबसाईट बनवणार असून यामुळे खोट्या बातम्यांवर नियंत्रण ठेवता येणार आहे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी आपआपल्या स्तरावरही यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन ग़हमंत्रालयानं केलं आहे

उत्तीर्ण होण्यासाठी आणि उच्च शिक्षणासाठी आवश्यक अशाच विषयांची परीक्षा घेतली जाणार असल्याचे केंद्रीय मनृष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितलं आहे

आज द्रदृष्य प्रणालीच्या माध्यमातून कॉग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीला संबोधित करताना त्या बोलत होत्या

सर्व राज्यशासनांनी या अनषंगाने वयोवृद्ध फ्फ्फ्साच्या आजाराने ग्रस्त असलेले लोक मध्मेही आणि ह्रदयरुग्णांसाठी विशेष सूचना प्रसिदध कराव्या आणि त्यांची अधिक काळजी घेतली जावी असं राहल गांधी म्हणाले नागरिकांनी लॉकडाऊनचं काटेकोरपणे पालन करावं लॉकडाऊनचा निर्णय अधिक कठोरपणे राबवण्याचा निर्णय घेण्यास भाग पाडू नये असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केलं आहे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 खासगी वैदयकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवू नयेत असं आवाहनही पवार यांनी केलं आहे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 कोरोनापासून बचावासाठी होम क्वारंटाईन् किंवा हॉस्पिटल क्वारंटाईन् हे दोनंच पर्याय आज उपलब्ध आहेत कोरोना संसर्गानं हॉस्पिटल क्वारंटाईन् होण्यापेक्षा नागरिकांनी स्वेच्छेनं होम क्वारंटाईन् व्हावं स्वतचं आणि क्ट्ंबाचं संरक्षण करावं असं आवाहन उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे जे आज घरात थांबणार नाहीत ते काही दिवसांनी हॉस्पिटलमध्ये दिसतील असा इशारा त्यांनी दिला आहे गावगूंडांकडून पोलिसांवर हल्ले होत आहेत या समाजविघातक घटनांची शासनाने गंभीर दखल घेतली आहे

राज्यात अन्नधान्याचा खादयतेलाचा द्ध भाजीपाल्याचा औषधांचा इंधनाचा म्बलक साठा आहे दिल्लीतील मरकज घटनेपासून धडा घेऊन याप्ढे क्ठलाही साम्दायिक मेळावा आयोजित करु नये त्याला परवानगी दिली जाणार नाही असेही उपम्ख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आज राज्यात रामनवमी भक्तीभावानं साधेपणाने साजरी केल्याबद्दल उपम्ख्यमंत्र्यांनी जनतेचे आभार मानले आहेत

करोणाच्या आजाराने सर्वत्र भीतीचे वातावरण असून यावर प्रभावी उपचार उपलब्ध नाहीत अशा परिस्थितीत जनतेमध्ये भीती व गैरसमजाम्ळे मानसिक ताण तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत असलेल्यांसाठी डॉक्टर मला बोलायचं आहे या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून शहरातील मानसोपचार तज्ञ आपल्या शंकाचे तसेच यामुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावा बाबत मार्गदर्शन करणार आहेत नागपूर सायकेट्रिक असोसिशन व सार्वजनिक आरोग्य विभाग नागपर मंडळ यांच्या संयक्त विदयमाने डॉक्टर मला बोलायचं आहे हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉक्टर संजय जयस्वाल यांनी दिली

एनसीसीचे विदयार्थी हेल्पलाइन कॉल सेंटरचे व्यवस्थापन मदत प्रवठा औषधं अन्न आवश्यक वस्तूंचं वितरण आणि सार्वजनिक ठिकाणी लोकांना रांगा लावून उभे राहण्याची व्यवस्था आणि रहदारी व्यवस्थापन यासारख्या उपक्रमात प्रशासनाला मदत करणार आहेत विदेशातून परतलेल्या नागरिकांनंतर आता दिल्लीतील निजाम्द्दीन येथे तबलीग जमातच्या मरकजमधून अकोला जिल्ह्यात दाखल झालेल्या नागरिकांवर आरोग्य विभागानं लक्ष केंद्रित केले आहे

दिल्ली येथील निजाम्ददीन भागात तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांची ओळख पटविण्यात येत आहे

सहा लोक अदयापही जिल्ह्यात परत आलेले नाहीत

निजामददीन रेल्वेने प्रवास केलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील तीन जणांच्या कोरोना चाचणीचे नमुने निगेटीव्ह आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे जिल्ह्यातील तीन नागरिकांनी गेल्या महिन्यात निजाम्द्दीन स्टेशन व निजाम्द्दीन रे ल्वेने प्रवास केल्याने प्रशासनाकडून त्यांना त्याच वेळी होम क्वारंटाइन करण्यात आले होते दरम्यान सोलापूर जिल्ह्यात एका ग्राम सेवकाने तबलगी जमात मध्ये सहभागी झालेल्या सात जणांची तपासणी करण्याचा आग्रह केल्यामुळे सात जणांनी त्याला मारहाण केली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

कोरोना विषाणूची बाधा झालेला एका संशयित रुग्णाचे थ्रोट् स्वँब नमूना अहवाल पॉझिटिव्ह आला असून आता हिंगोली जिल्हयातही कोरोंनाची लागण झाली आहे

ध्ळे शहरातील साक्रीरोडवरील मोगलाई परिसरात चार जण बाहेरगावाहून आले असून त्यांनी स्वतःची ओळख लपवण्याचा प्रयत्न चालवला असल्याची माहिती शहर पोलिसांना आज सकाळी मिळाली त्यानंतर तत्काळ ध्ळे शहर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या बंदोबस्तासह घर झडती करीत चौघा तरुणांना ताब्यात घेतले

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्शवभूमीवर आज राम नवमीचा सण सर्वत्र साधेपणाने आणि घरातच पूजा अर्चना करून साजरा करण्यात आला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्ख्य मंत्री उदधव ठाकरे यांनी जनतेला राम न नवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत

दरम्यान राम नवमीराज्यात सर्वत्र घरात राहनच साजरी करण्यात आल्याचं आमच्या ठीक ठिकाणच्या प्रतिनिधींनी कळवलं आहे राज्याची उपराजधानी असलेल्या नागप्रात लॉक डाऊन चे पालन कसोशीने केले जात आहे याचाच परिणाम म्हणजे नागप्रात एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नाही